भारत आणि चीन यांच्यातील कमांडर पातळीवरची चर्चा आज इशान्य लडाखमधील चुशूल इथं होत आहे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये निर्माण झालेला तणाव संपवण्याबाबत या चर्चेत भर दिला जाणार आहे गेल्या काही दिवसात चीननं नियंत्रण रेषेजवळच्या वादग्रस्त भागातलं आपलं सैन्य मागं घेतलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह युरोपीय कौन्सिलचे अध्यक्ष चार्लस मायकेल आणि युरोपीय कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डर लेन हे परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार आहेत युरोपीय समुदायाचं कामकाज हाती घेतल्यानंतर प्रथमच हे दोन्ही अध्यक्ष भारताबरोबर चर्चा करणार असून भारताशी अधिक संबंध प्रस्थपित करण्याशी युरोप उत्सुक आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परस्परसंबंध जागतिक व्यापार गुंतवणूक तसंच नागरिकांचे प्रश्न आणि प्रतिसाद यावर या परिषदेत चर्चा होणार आहे

दक्षिण चीनच्या सागरी साधनसामग्रीवर चीनने केलेल्या दाव्याचा अमेरिकेने काल अधिकृतपणे इन्कार केला बीजिंगवर नियंत्रण ठेवण्याची बिजिंगची स्वयंघोषित मोहीमही पूर्णपणे बेकायदेशीर ठरविली अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मायकल पोम्पीओ यांनी काल चीनला या दक्षिण चीनी सागरी क्षेत्रावर एकतर्फीपणे आणि धाक दपटशाने अधिकार लादण्याचा कोणताही कायदेशीर हक्क नसल्याचं म्हटलं आहे चीनमधील दक्षिणपूर्व आशियाई किनारपट्टीवरील राज्यांचे सार्वभौम अधिकार बीजिंग कमकुवत करत असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे आगामी काळात सार्वजनिक आरोग्यासाठी जास्त खर्चाची तरतूद करावी अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ

आरोग्य मंत्रालयाने देशातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्र पाहणी आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहन देणारी आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्याची आवश्यकता या बैठकीत वित्त आयोगाला दिली

महाराष्ट्रातली कोरोनाची स्थिती गंभीर असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे राज्यातील बहुतेक सर्व कोरोनाग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर जी काही निरीक्षणं आढळली ती या पत्रामध्ये मांडली असल्याचं फडणवीस आणि दरेकर यांनी म्हटलं आहे खाटा जीवरक्षक यंत्रणा तसंच रुग्णवाहिकांची कमतरता यासारख्या गोष्टींकडे यात लक्ष वेधण्यात आलं आहे तसंच मृत व्यक्तींची नोंद ठेवण्याच्या पद्धतीत बदल करण्याची आवश्यकताही फडणवीस आणि दरेकर यांनी व्यक्त केली आहे

डॉक्टरांचं एक विशेष पथक या रुग्णांवर लक्ष ठेवून आहे ही लस पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था आणि हैदराबादमधल्या भारत बायोटेक यांच्या सहकार्यान तयार केली आहे

राजस्थानमध्ये राजकीय रणधुमाळी सुरूच असून कॉंग्रेसचे वरिष्ठ नेता रणदीप सिंह सुरजेवाला यांनी आज पुन्हा जयपूरमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असल्याची माहिती दिली आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री सचिन पायलट यानाही आमंत्रित केलं असल्याचं सांगितलं

त्या पार्श्वभूमीवर काल दुपारच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं राजस्थानमध्ये काँग्रेसच्या विधीमंडळातील गटानं मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना पाठिंबा दर्शविणारा ठराव काल मंजूर केला आहे काँग्रेसच्या विधीमंडळातील सदस्यांची काल दुपारी एक बैठक झाली त्यात गहलोत यांना एकमतानं पाठिंबा दर्शविण्यात आला पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी असंही या बैठकीत ठरविण्यात आलं या बैठकीला काँग्रेससह राष्ट्रीय लोकदल भाकपं तसंच मित्र पक्षांचे सदस्य उपस्थित होते आपलं सरकार बहुमतात असून पाच वर्षांचा कालखंड पूर्ण करेल असं काँग्रेसनं म्हटलं आहे हरियाणा मधल्या विविध महामार्गांच्या कामांचं भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ह मंत्री नीतीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरियाणाचे मुख्यमंत्री मोहनलाल

जम्मू आणि काश्मीर सरकारनं राज्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यानुसार टप्प्या टप्प्यानं पर्यटकांना जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रवेश देण्यात येईल यातील पहिल्या टप्प्यात फक्त हवाई मार्गाने येणाऱ्या पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे त्यासाठी पर्यटकांनी आर

पीसीआर चाचणी करण बंधनकारक करण्यात आलं आहे या चाचणीच्या अहवालानंतर पर्यटकांना पर्यटनासाठी जाता येईल पर्यटकांना जम्मू आणि काश्मीर पर्यटन महामंडळानं दिलेल्या यादीतील हॉटेलचं आरक्षण करण आवश्यक असून प्रवेश करताना त्याचा पुरावाही द्यावा लागणार आहे

पर्यटकांना आरोग्यसेतू अॅप आपल्या मोबाईल फोनवर डाऊनलोड करून घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपल नमस्कार